अमरावती इथं मतदान घेतलं जाणार

यांनी अकल्जच्या प्रचारसभेत केला नागप्र विभागाच्या मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येत आहे

आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा

विदर्भातील या तिन्ही मतदारसंघात निवडणुकीची तयार पूर्ण झाली असून निवडणुक अधिकारी आपापल्या केंद्रांसाठी रवाना झाले आहेत

यंदा प्रथमच मतदान केंद्रांचं वेबकास्टींग होणार असून ई व्ही एम सोबतच व्ही व्ही पॅट प्रणाली उपयोगात आणली जात आहे दरम्यान अमरावतीमध्ये शिवसेना भाजपा य्तीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ कांग्रेस राष्ट्रवादीच्या नवणीत राणा आणि बहजन आघाडीचे ग्णवंत देवपारे तसंच बसपाचे अरूण वानखेडे यांच्यात लढत आहे अकोल्यात म्ख्य लढत वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे आणि कांग्रेसचे उमेदवार हिदायतउल्ला पटेल यांच्यात तिरंगी लढत आहे ब्लढाण्यामध्ये बसपाचे अब्द्रल हाफिज अब्द्रल अजिज शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि कांग्रेसचे डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यात म्ख्य लढत होणार आहे

अमरावती ग्रामीण भागासाठी देखील पोलीस त्कड्यांचं विभाजन करण्यात आलं आहे अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पूर्व अकोला पश्चिम बाळापूर अकोट म्र्तिजापूर आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे

ब्लढाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात ब्लढाणा चिखली सिंदखेडराजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद येत असून याठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली असल्याचं ब्लढाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी सांगितलं आहे मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या वाहणांना जी पी एस प्रणाली लावण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली ध्ळे लोकसभा मतदार संघातून निवडण्क लढवणाऱ्या उमेदवारांनी बँकेत खाते न उघडता रोखीने खर्च केल्याची बाब निवडण्क अधिकाऱ्यांनी केलेल्या खर्च तपासणीत उघडकीस आली यामुळे सहा उमेदवारांना नोटीस बजावली जाणार आहे

त्यांच्या खर्चाची जुळवाजुळव प्रशासन करीत आहे कॉग्रेस उमेदवार क्णाल पाटील आणि भाजपाचे डॉ स्भाष भामरे यांनी सर्वाधिक खर्च केला आहे मात्र बारा दिवसांच्या खर्चाची जुळवाजुवळ झाली नाही त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आतापर्यंत प्रचारासाठी किती खर्च केला हे स्पष्ट झाले नाही महिलांचा मतदानाचा सहभाग अजून वाढविण्याच्यादृष्टीने सिंधूदर्गात तीन सखी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत यासाठी कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यातल्या प्रत्येकी एका मतदान केंद्राची निवड करण्यात आली आहे

या पार्श्वभूमीवर या सखी मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्षापासून ते सहाय्यक केंद्राध्यक्ष आणि अन्य सर्व निवडणुक कर्मचारीस्द्धा महिलाच असणार आहेत सरकार मजब्त असेल तर देश मजब्त राहील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकलूज इथं प्रचार सभैत केलं भाजप शिवसेना य्तीचे उमेदवार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते उपस्थितांना संबोधित करीत होते आपल्या सरकारनं केलेल्या विविध कामांचा आढावा घेतानाच पंतप्रधानांनी पाणी प्रवठ्यासह इतर मुद्यावरुन विरोधी पक्षांवर टीका केली तत्पूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांचे प्त्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले

अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य आहे अशा शब्दात मोदी यांनी विजयसिंह पाटील यांची स्तृती करत सत्कार केला शरद पवार यांच्यावर टीका करताना ते मोठे खेळाडू आहेत ते वेळेआधी कल ओळखतात

या सभेला म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे रिपाई नेते रामदास आठवले रासप नेते महादेव जानकर उपस्थित होते साखरेच्या दराबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळेच ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर मिळू शकत असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले नागपूर विभागाच्या मध्य रेल्वे मंडळानं विविध सकारात्मक कामं केली असून गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याचं प्रतिपादन नागपू मंडळाच्या मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सोमेशकमार यांनी केलं

रेल्वे कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं तात्काळ प्रस्कार योजना तयार केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच ऑपरेशन म्स्कान ई तिकीट योजनेद्वारे बऱ्याच अवैध कृत्यांवर आळा घातला असल्याची माहिती ही त्यांनी दिली नागपूर पूणे ही विशेष हमसफर गाडी स्रू केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला

यात स्वच्छतेसाठीचा सर्वोत्तम प्रस्कार अजनी स्थानकाला प्राप्त झाला

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागील वर्षीच्या कार्याचं म्ल्यांकन करण्यासाठी या सप्ताहाचं आयोजन करण्यात येत

सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवत असून सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ब्लढाणा जिल्ह्यामध्ये वीज कोसळून वेगवेगळ्या ठिकाणी चार जण ठार झाल्याची घटना काल घडली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्याम्ळे शेती पिकांचे प्रचंड न्कसान झाले आहे जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असणाऱ्या पातुर्डा इथं केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर न्कसान झाले

काल झालेल्या अवकाळी पावसानं वाशीम जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये फळबागा तसंच हळदीच्या पिकाचं न्कसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान देशात महाराष्ट्रासह इतर काही राज्यात अवकाळी पाऊस होऊन मोठं न्कसान झालं या नैसर्गिक आपत्तीतल्या आपदग्रस्तांच्या पाठीशी सरकार उभं असल्याचं पंतप्रधानांनी म्हाडा इथं झालेल्या प्रचारसभेत बोलतांना सांगितलं या अवकाळी पावसाच्या परिस्थितीच विश्लेषण हवामान विभागातर्फे करण्यात येत आहे याबद्दल अधिक माहिती देत आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रकाश मते बाईट आपल्या विदर्भामध्ये गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जे वातावरणात बदल झालेला आहे वेस्टर्न डिस्टबन्स असं टेक्निकल लँगवेजमध्ये पश्चिमी विक्षोभ असं म्हटलं जाते डब्ल्यू डी पाकिस्तानच्या वर आलेलं होतं आणि त्याच्यामुळे राजस्थान आणि मध्य महाराष्ट्र या दोन ठिकाणी त्याला चक्रवात असं म्हणू शकतो पण ते सुद्धा आपल्या वातावरणामध्ये चार पाच किलोमीटर वरच फॉरमेशन होतं

वाशिम जिल्ह्यात उन्हाळा जस जसा वाढत आहे तसं तशा विहिरीही कोरड्या पड् लागल्या आहेत त्याम्ळ मे महिन्यात तीव्र पाणी टंचाई ची शक्यता आहे

मात्र गेल्या काही वर्षांत अनियमितेमुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी अधिक होऊ लागली

पडणाऱ्या पावसाचा कालावधी कमी झाल्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे

भूजलपातळी वाढवण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा अभियानाबरोबरच पाणी उपशावर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे नाग नदी ही नागप्रचे वैभव आहे मात्र सद्याची नदीची अवस्था पाहता तिच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे शहरातून वाहणाऱ्या नाग नदीसह पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्ढाकारातून दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविले जाते मनपाच्या या प्ढाकाराला सहकार्य दर्शवित आपली नदी आपली जबाबदारी आहे या भावनेने सर्वांनी नदी स्वच्छता अभियानाला सहकार्य करा असे आवाहन आय्क्त अभिजीत बांगर यांनी केले